विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला राज्यपालांनी काश्मीरमध्ये पुलवामा इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली अप्ऱ्या पावसामुळे दृष्काळाची झळ बसत असलेल्या भागाला वीज देयक तसंच शैक्षणिक शुल्कात सवलत चारा छावणी टँकरद्वारे पेयजल पुरवठा आदी योजनांचा राज्यपालांनी आढावा घेतला शेतकरी तसंच पशुपालकांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची राज्यपालांनी माहिती दिली

विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत विधान भवनाच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन केलं

त्याचप्रमाणे विधानसभेत आणि विधानपरिषदेत पुलवामा दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली दोन्ही सभागृहात विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांना तर विधानसभेत डॉ गुणवंतराव सरोदे संजय बंड विड्ठलराव घारे हदगावचे बापूराव पाटील कृष्णराव जगदाळे सूर्यकांत उर्फ बापू खेडकर या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृह नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख शिवसेनेकडून आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य काही सदस्यांनी शोकभावना व्यक्त केल्या विधानपरिषदेत माजी सदस्य कृष्णराव पांडव यांच्या निधनाबद्दल सभागृहानं शोकभावना व्यक्त केल्या विधानपरिषदेत शिवाजीराव देशमुख आणि कृष्णराव पांडव यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडला नेहमीच सगळ्यांशी प्रेमानं वागणाऱ्या आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणाऱ्या शिवाजीराव देशमुख यांनी सभापती म्हणून केलेलं कार्य कायम लक्षात राहील अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांना आदरांजली वाहिली विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या शोकप्रस्तावावर बोलताना शिवाजीराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या मित्रपक्षांनी भाजपाला साथ दिली त्या पक्षांचा सन्मान ठेऊन त्यांच्याशी संवादातून मार्ग काढला जाईल असं भाजपाचे वरिष्ठ नेते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं महायुतीच्या माध्यमातून विरोधकांना धोबीपछाड देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

जूनमध्ये सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात शेतक यांना आणखी न्याय देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आगामी लोकसभा निवडणूकीत रिपब्लिकन पक्ष आठवले गट राज्यात दोन जागा लढविणार आहे रिपाई च्या उच्च्स्तरीय समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला त्यानुसार शिवसेना आणि भाजपानं प्रत्येकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी असा ठराव या बैठकीत केल्याचं पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या बातमीदारांना दिली शिवसेना भाजपानं युतीचा निर्णय घेताना रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतलं नाही युती जाहीर करतानाही निमंत्रित केलं नाही त्यामुळे देशभरातल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक संदेश गेला असून यूतीबाबत रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी या बैठकीत व्यक्त केली

वंचित बहजन आघाडीच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात चमत्कार घडेल असा विश्वास रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केला ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते वंचित बहजन आघाडी ही सत्ताधाऱ्यांची बी टीम असल्याच्या आरोपांचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला जीएसटी कोरेगाव भीमा इंदू मिल स्मारक आरक्षण या मुद्द्यांवरही त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली मराठवाडा वॉटर ग्रीडच्या पेयजल प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली

हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करणं प्रस्तावित असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं ज्येष्ठ नाटककार महेश एलकृचवार यांना यंदाचा मेटा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

भारतीय आणि मराठी नाट्य क्षेत्रात प्रयोगशील संकल्पना मांडणा या एलकुंचवार यांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली आहे

याआधी विजया मेहता जौहरा सैहगल बादल सरकार गिरीश कर्नाड अरुण काकडे अशा दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला आहे

माहितीतंत्रज्ञान आणि वित्तीय समभागांची मोठया प्रमाणावर खरेदी झाल्यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं सूत्रांनी सांगितलं परदेशी तसंच देशांतर्गत निधींनी मोठी गुंतवणूक केल्यामुळे बाजारात उत्साहाचं वातावरण राहीलं

खाजगी प्रवासी बसगाडयांनी पार्सलची अनधिकृत वाहतूक केली तर परवाना निलंबनाबरोबरच बसजप्तीची कारवाई केली जाईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज स्पष्ट केलं तशा सूचना त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिका यांनाही दिल्या आहेत रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकांच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक सुरक्षिततेबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले गेले गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यावेळी उपस्थित होते मराठवाडा आणि विदर्भातलं किमान तापमान काल सरासरीपेक्षा अधिक होतं राज्यात इतर ठिकाणी ते सरासरी इतकं होतं येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे